आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर रात्री साडे नऊ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतील अनुवाद प्रसारित केला जाईल पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाचं संचलन हे भारताच्या देदीप्यमान सामाजिक सांस्कृतिक परंपरेला सामरिक शक्तीला आणि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला केलेलं अभिवादन आहे असे गौरवोद्वार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काढले

राजपथावरचं संचलन त्यामधून होणारं भारताच्या समुद्ध कला संस्कृती आणि परंपरेचं सादरीकरण हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा विषय आहे असं मोदी म्हणाले आपल्यापैकी प्रत्येकालाच देशासाठी बलिदान देण्याची संधी मिळणार नाही मात्र राष्ट्र उभारणीसाठी काहीतरी करण्याची संधी मात्र नक्कीच आहे त्यामुळे आपण सर्वांनीच देश आणखी सशक्त करण्यासाठी आपापल्या परीनं योगदान द्यायला हवं असं पंतप्रधान म्हणाले व्होकल फॉर लोकल एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पना एकमेकांना पूरक आहेत असं सांगून त्यांनी पून्हा एकदा स्थानिक उत्पादनांना चालना देण्याचं आवाहन आपल्या या भाषणातून केलं कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये मदतीसाठी पुढे या असं आवाहन त्यांनी युवा पिढीला केलं नितीन गडकरी नागपूरमधल्या रस्ते विकासांसाठी केंद्रीय रस्ते निधीतून अठराशे कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली वर्धा मार्ग ते उमरेड मार्गाला जोडणाऱ्या वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे स्थानक रस्त्याचा लोकार्पण सोहळा काल गडकरी यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते

यावेळी गडकरी यांनी नागपूर मेट्रोसह दळणवळणाशी संबंधित सुरू असलेल्या आणि प्रस्तावित इतर विकास कामांचीही माहिती दिली

जिल्ह्यात शिक्षण विभाग आरोग्य विभाग आणि महिला बालकल्याण विभाग हे संयुक्त पणे बेटी बचाव बेटी पढाव योजना राबवली जात असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे

तसेच वर्गवाढ झाल्यास संबंधित शाळांना पारितोषिके दिले जात असल्याचंही कदम यांनी सांगितलं

अशा बालकांचे त्वरीत रोगनिदान करून उपचार करण्याच्या दृष्टीने यवतमाळमध्ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्र उभारण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन जिल्ह्याचे संपर्क मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले बालकांमध्ये असलेले जन्मत दोष आेळखून त्यांचे निदान तसेच उपचार केल्याने सुदूढ पिढी निर्माण करता येईल निरोगी जीवन जगण्यासाठी या केंद्राची भूमिका महत्वाची आहे उत्तम दर्जाच्या सुविधा या केंद्राकडून मिळाल्या पाहिजेत काही अडचणी किंवा साधनसामुग्रीची कमतरता असल्यास त्या त्वरीत लक्षात आणून द्याव्यात जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्रासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही संपर्क मंत्र्यांनी यावेळी दिली पंचायत पुरर्कार सिंधुर्द्ग जिल्ह्यातील मालवण पंचायत समितीला यावर्षीच्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे

मालवण पंचायत समितीने गेल्या काही वर्षात सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत त्याम्ळेच पंचायतीला हे नामांकन मिळण्यामध्ये जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर तसंच गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोलाची भूमिका आहे सीरम अहवाल पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी सुरु असून येत्या दोन तीन दिवसात त्याबद्दलचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशामक विभागानं दिली आहे

प्रत्येक संस्था स्वतंत्रपणे या प्रकरणी चौकशी आणि तपासणी करत असल्यानं त्यांचे निष्कर्ष एकत्र करुन सर्वसमावेशक अहवाल तयार करण्यास विलंब लागत आहे असं वारिक यांनी स्पष्ट केलं

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल संध्याकाळी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ही घोषणा केली

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये साहित्य महामंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती त्यातच नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले विज्ञान संशोधनातील योगदानासाठी देशातील सर्वोच्च पद्भभूषण आणि पद्म विभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आले असून त्यांनी विज्ञान कथालेखक म्हणून ज्ञानवर्धक परंत् सोप्या भाषेत पुस्तकांचे लेखन केले आहे

साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळाल्याचा आनंद असून या माध्यमातून विज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याची आणखी एक संधी मिळाली असल्याचं डॉक्टर नारळीकर यांनी काल वार्ताहरांशी समाज माध्यमांवरून बोलताना सांगितलं

पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांच्या अर्थाच्या अवती भवती या ईपुस्तकाचे प्रकाशन माधव गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले अर्थशास्त्र आणि सर्वसामान्य जनतेतील सहसंबंध अधिक ताकदीने आणि सोप्या भाषेत मांडण्याचे कार्य या पुस्तकातून होते आहे अर्थशास्त्रीय विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे ते काम या पुस्तकातून होईल अशा विश्वास गाडगीळ यांनी व्यक्त केला नाशिक नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावातील पाच महिलांवर जबाबदारी देण्यात आली आहे या महिला चाचणी संचाद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासतील त्यासाठी त्यांना जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष यांच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले आहे

पाण्याच्या स्रोत स्वच्छ ठेवून पाण्याची गुणवत्ता तपासण्याचं प्रशिक्षण या महिलांना देण्यात आले आहे

मतदार दिन देशभरात आज राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जात आहे भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो

मतदारांना जागरूक करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे नवीन मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे हा यामागचा उद्देश आहे

गोवा आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते बिस्वजीत चटर्जी यांना कोश्यारी यांच्या हस्ते इंडियन पर्सनलिटी ऑफ द इअर या प्रस्कारानं गौरवण्यात आलं डेन्मार्कच्या इनटू द डार्कनेस या चित्रपटानं मानाचा सुवर्णमयूर पुरस्कार पटकावला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्यासाठी स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार